स्वित्झर्लंडमध्यज्ञागतिक बद्धमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणित आणि एच एस प्रणोय यांनी पुरुष एक्रींची दुसरी फ्रीं गाठली जम्मू काश्मीरमधल्या जम्मू क्षप्रमिधली स्थिती पूर्णपण सामान्य आह संचारबदी लागू क्व्यिपासून काही जिल्ह्यांमध्यब्रिद असलल्या प्राथमिक शाळाही आजपासून पून्हा सुरु झाल्या जम्मूमधल्या रामबान जिल्ह्यात बनीहाल भागातल्या शाळा वगळता तिर सर्व शाळा आजपासून पुन्हा सुरु झाल्या पुछ जिल्ह्यातल्या सर्व माध्यमिक शाळा आज सुरु झाल्या कथुआ आणि रियासी जिल्ह्यातल्या सर्व शाळा तसंच व्यावसायिक आस्थापनाचं कामकाज आज सुरळीत सुरु झालं दरम्यान काही तांत्रिक कारणांमुळजिम्मू क्षप्रातली मोबाईल िठेरन ् सम्रा मात्र पुन्हा खंडित झाली ती लवकरच पूर्ववत कल्ली जाईल असं पोलिसांनी सांगितलं नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठद्यूनय असं आवाहन पोलिसांनी कलि आह अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई कलि जाईल असा शिाराही पोलिसांनी दिला आहि काश्मिरमध अनक्क भागातल्या शाळा आजपासून सुरु झाल्या

त्यामुळ बँकिंग व्यवस्थमुखल्या खळत्या भांडवलाचा ओघ कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व बँक्ती आपली भूमिका स्पष्ट क्ली आहा आरतीय स्ट्ट बँक्सिह अनक्ती सरकारी बँकांनी रप्ति दराच्या आधारावर त्यांच्या जमा आणि कर्जाचा दर निर्धारित कला आहा मिसाच सर्व बँकांनी आपला व्याजदर रप्ती दराप्रमाणच्चनिर्धारित करावा असं मत दास यांनी राष्ट्रीय बँकिंग परिषदत्त बोलताना व्यक्त कलि महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारनं आज मदत जाहीर क्ली पूरस्थितीनंतरच्या मदत आणि पुनर्वसन कामाचा आढावा घष्यासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीच्या आज मुंबईत झालख्खा बैठकीनंतर मुख्यमंत्री दक्के फडनवीस यांनी वार्ताहर परिषदत्तयाबाबत माहिती दिली

माजी अर्थमंत्री आणि काँग्रस्ती नत्तापी

व्यंकय्या नायडू तीन बाल्टीक दश्चि्या दौऱ्यावर असून आज त्यांनी लुथिनिया दश्चि्या संसद्धी भद्यदिली आणि संसदीय पद्धतीविषयी चर्चा कल्ली लुथिनिया संसदघ्ध सभापती विक्टोरास प्रँकिटीस यांनी नायडू तसंच उच्चस्तरीय प्रतिनीधी मंडळाचं संसद स्वागत कलि

तिथं त अबुधाबीच राजकुमार शख् मोहम्मद बीन झायद्वअल नाहयान यांची भटघस्तिन द्विपक्षीय प्रादशिक तसंच आंतरराष्ट्रीय परस्पर सौहार्दाच्या मुद्यांवर चर्चा करतील यावर्छी प्रधानमंत्री अमिरातीतला सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑडर्र ऑफ झायट्ट स्वीकारतील

भारताच प्रधानमंत्री पहिल्यांदाच बहारिन भर्षीवर जात आहप्त यावर्षी प्रधानमंत्री बहारिनच राजकुमार शख् खलीफा बीन सलमान अल खलीफा यांची भट्ट घस्तिन द्विपक्षीय संबंधाबाबत चर्चा करतील

जखमींना धुळ जिल्हा रुग्णालयात दाखल कलि असल्याचं पोलिसांनी सांगितलं पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज दुर्घटनास्थळी भ दिली

मृताच्या वारसांना तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपया तिर जखमींना एक हजार रुपयांची मदत रावल यांनी दिली

अर्थमंत्रालयाच्या कृती दलानं प्रस्तावित नव्या प्रत्यक्ष कर कायद्याचा मसुदा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकड सुपूर्द कला आह क्रिती दलाच निमंत्रक अखिल रंजन यांनी हा अहवाल सीतारामन यांच्याकड सोपवला